यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत राजघाट आणि विजय घाटावरील स्मृती स्थळावर जाऊन दोन्ही नेत्यांना अभिवादन करतील महात्मा गांधीजी यांचं दीडशेवं जयंती वर्ष आजपासून सुरू होत आहे या निमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं नवी दिल्लीत चार दिवसांच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेचं आयोजन केलं होतं यामध्ये जगभरातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत आज संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अन्तोनीओ गुटेरस यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप होत आहे या परिषदेतल्या स्वच्छ भारत अभियान आणि शाक्षत विकास या विषयावरच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सहभाग घेतला

याविषयी महाराष्ट्र परिचय केंद्रात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले

या कार्यक्रमात पुण्याच्या सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाला स्वच्छ आणि निरोगी परिसर ठेवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं सातारा जिल्ह्यातल्या कराड इथली कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस या संस्थेला तसच नवी मुंबईच्या महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयालाही या वेळी सन्मानित करण्यात आलं स्वच्छ सर्व्हेक्षण यंदाच्या ग्रामीण स्वच्छ सव्हेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सातारा जिल्ह्याचा आज दिल्लीतल्या कार्यक्रमात गौरव केला जाणार आहे तसंच सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांनाही विशेष पूरस्कारानं सन्मानित केलं जाईल स्वच्छता आणि पाणीप्रवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मिश्रा भारतीय न्याय पालिका जगातली सर्वात सशक्त न्यायपालिका असल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित निरोप समारंभात ते काल बोलत होते भावी सरन्यायाधीश रंजन गोगोई या वेळी उपस्थित होते

नीरव मोदीच्या भारत ब्रिटन आणि न्यू यॉर्क सह पाच देशांमधील स्थावर मालमत्ता आणि दागिन्यांचा त्यात समावेश आहे याच प्रकरणातील आदित्य नानावटी विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल पीटीआयला सांगितलं नवलखा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नजरकेदेत असणारे मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची नजरकेदेतून मुक्तता करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं काल दिले

यानिमित्तानं केंद्राच्या आवारात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गदिमा प्रसिद्ध कवी गीतकार आणि महाराष्ट्राचे आधूनिक वाल्मिकी अशी ओळख असलेले ग दि माडगुळकर यांच्या जन्म शताब्दी वर्षाला कालपासून सूरुवात झाली या निमित्त गदिमांच्या स्मृती जागवण्यासाठी पृण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे पुण्यात गदिमांचं स्मारक व्हावं या मागणीसाठी पुणेकर रसिकांनी काल बालगंधर्व कलादालनाच्या आवारात घंटानाद आंदोलन केलं

घुमट एमआयटी विश्व शांती विद्यापीठानं पुण्याजवळ लोणी काळभोर इथं जगातलं सर्वात मोठ घुमट असलेलं संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह उभारलं आहे महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आज त्याचं लोकार्पण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होत आहे ऐक्या या घुमटाविषयी अधिक माहिती

साडेतीन हजार लोकं बसू शकतील इतकी या घुमात्रीची क्षमता आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून भूषण राजगुरूसह मी विजयकुमार लडकत साखर अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सातत्यानं उपाय योजले जात असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठीच्या वसंतदादा साखर संस्थेच्या प्रोत्साहनपर योजनेकडे मात्र पाठ फिरवल्याचंच चित्र समोर आलं आहे ऐकू या याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून उसाचं एकरी उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढीसाठी पृण्यातील वसंतदादा साखर संस्थेनं गेल्या वर्षी विशेष प्रोत्साहनपर योजना सूरू केली

अनेकवेळा बैठका मेळावे आणि भेर्टींगाठी घेऊन सुद्धा साखर कारखान्यांकडून या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत संस्थेच्या महासंचालकांनी व्यक्त केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

ही बाब अत्यंत दूर्देवी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले आहेत नंदरवार नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेल्या शेतकरी आहार योजनेचा प्रारंभ काल जिल्हाधिकारी डॉ

नुकसानीचे पंचनामे सुरू असून वादळग्रस्तांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात काल सलग चौथ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी आल्या वादळी वाऱ्यांनी अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे आणि कौलं उडून गेल्यानं नुकसान झालं वीज पडून तीन गूरं दगावली पुण्तही काल पावसाच्या काही सरी बरसल्या

मान्सून च्या या सरत्या काळात अरबीसमुद्रावर मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ घातला आहे तो सात तारखेपर्यंत तीव्र स्वरूप धारण करेल

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊसमानही सात तारखेनंतर वाढू शकतं तूर्तास मात्र कोकण